पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत संसद मार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या संसद भवनाच भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी विविध धर्माच्या धर्मागुरुनी प्रार्थना केली हे नवीन संसद भवन भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल अस ही पंतप्रधान मोदी म्हणाले भारत में लोकतंत्र एक संस्कार है भारत के लिए लोकतंत्र जीवनमूल्य है जीवन पद्धति है राष्ट्र जीवन की आत्मा है भारत का लोकतंत्र सदियों के अनुभवसे विकसित हुई व्यवस्था है भारत के लिए लोकतंत्र में जीवन मंत्र भी है जीवन तत्व भी है और साथ ही व्यवस्था का तंत्र भी है सध्याच्या संसद भवनाच्या जागेत इमारतींचा अधिक विस्तार करायला जागा नव्हती त्यामुळे हे नवीन भवन उभारण्यात येत असल्याच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी बोलताना सांगितल यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षणमंत्री राजनाथसिंह संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्यानंतर हे नवीन संसद भवनाची होत असलेली उभारणी हि एक ऐतिहासिक घटना असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा एक भाग आहे

नवीन संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकारात उभारण्यात येणार असून ती सध्याच्या संसद भवन परिसरापेक्षा तिप्पट मोठी असेल त्यात राज्यसभेचा आकारही मोठा असेल या संसद भवनात अत्याध्निक सोई सुविधा प्रभावी सुरक्षा व्यवस्था सौर उर्जेचा वापर तसच कमी वीज वापरासाठी व्यवस्था पक्ष कार्यालये आणि समिती कार्यालयांसाठी जास्त कक्ष याबरोबरच भारतीय संस्कृती शिल्पकला वास्तुकला आणि वैविध्य पूर्ण क्षेत्रीय हस्तकलांचा वापर या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी करण्यात येणार आहे राजनाथ सायबर सुरक्षा आणि सैन्यासाठीची वैद्यकीय मदत ही आपल्यासमोरची सर्वात मोठी आव्हानं आहेत असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे

किनाऱ्यांची सुरक्षितता सायबर गुन्हे आणि दहशतवाद यासारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी ए डी एम एम प्लस संघटनेतल्या देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे असं राजनाथ सिंग म्हणाले गडकरी बिहारमध्ये सोन नदीवर बांधण्यात येणाऱ्या दीड किलोमीटर लांबीच्या कोइलवर पुलाच्या तीन मार्कीकांच उद्घाटन आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केल

पूर्वांचल अतिद्वुत महामार्गाच्या वेगवान संपर्कवाढीसाठी बक्सर मधील भरौली ते हैदेरीया दरम्यान चार मार्गीकांच्या एलीवेटेड रस्त्याला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली दिव्यांग केंद्र आंध्र प्रदेशातील हैद्राबाद जवळ हकीम पेठ इथ केंद्रीय राखीव पोलीस दलातील दिव्यांग जवानांसाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण केंद्राच उद्घाटन आज केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते झाल कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेलं हे अशा प्रकारच पहिलच केंद्र आहे सी आर पी फ चे जवान देश सेवेत सदैव अग्रेसर राहिलेले असून कोविद महामारीच्या काळात हि त्यांनी उत्तमं कर्तव्य बजावलेल आहे हे राष्ट्रीय केंद्र जवानांनी दिलेल्या बलिदानाप्रती देश वासियांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभारण्यातआल आहे अशा शब्दात किशन रेड्डी यांनी यावेळी गौरोवोद्गार काढले

मानवाधिका वैदिक काळा पासूनच भारतात मानवाधिकारांच महत्त्व आणि पालन केल जात असून सर्वेपि सुखिनः सन्तु हि प्रार्थना त्याचच द्योतक आहे अस प्रतिपादन केंद्रीय करूह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज केल आज मानवाधिकार दिवसानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नित्यानंद राय दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते मानवाधिकारांबाबत जनजगृती करण्यासाठी दरवर्षी आजच्या दिवशी मानवाधिकार दिवस पाळला जातो

भारताने जगातील अनेक देशांशी बबल एअर करारानुसार हवी प्रवास सेवा सुरु केली असून हा प्रस्ताव नेपाळ सरकारकडे ही पाठवण्यात आला होता परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुन्गला यांनी नुकत्याच दिलेल्या नेपाळ भेटी दरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हि विमान प्रवास सुविधा सुरु करण्यात येत आहे पहिल्यांदा दिल्ली काठमांडू दरम्यान दररोज दोन्ही देशातून एक विमान उड्डाण करण्यात येईल त्याचा लाभ भारतीय नेपाळी नागरिका बरोबरच भारतीय वंशाचे परदेशी नागरिक घेऊ शकतील

परिणामी या उद्योगांचं खेळतं भांडवल बळकट होऊन त्यांच्या शाश्वतीला हातभार लागत आहे एक वृत्तांत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा आज आढावा घेतला आणि उद्योग मंत्रालयानं याबाबत केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं आत्मनिर्भर कार्यक्रमांतर्गत अशा उद्योगांसाठी यावर्षी मे महिन्यात मदत जाहीर करण्यात आली होती या उद्योगांना येणं असलेली रक्कम मिळण्यासाठी सरकारनं मे महिन्यापासून पाठपुरावा केला विशेषतः केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि केंद्र सरकारी संस्थांकडून या उद्योगांना येणं असलेली रक्कम मिळवून देण्यावर भर देण्यात आला

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे यामुळे उद्योग व्यापाराला आणखी गती मिळून शेअर बाजार परदेशातील आर्थिक व्यवहार करणही सुलभ होईल अस रिझर्व्ह बँकेन म्हंटल आहे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंच आरोग्य वय आणि शारीरिक तंदुरुस्ती याचा विचार करून ही मुदत वाढवण्यात आल्याच ते म्हणाले

पळणीस्वामी यांनी म्हटलं आहे नागपट्टिनम आणि थीरुवरूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची काल त्यांनी पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आंध्रप्रदेश आजार आंध्रप्रदेशातील गूढ आजाराच्या बाबतीत राज्य सरकारनं योग्य पावलं उचलल्यामुळे एलुरु इथली परिस्थिती आटोक्यात यायला मदत झाली आहे

विविध केंद्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांमधील वैद्यकीय तज्ञ आंध्रप्रदेशातील एलुरु इथं या गूढ आजारामागचं कारण शोधण्यासाठी जाणार आहेत

सध्याच्या किमान आधारभूत किमतीप्रमाणे शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येत आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगणा उत्तराखंड तामिळनाडू चंदीगड ओडीशा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार मध्ये धान खरेदी सुरळीतपणे सुरू आहे

तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य महोत्सवात लडाखचे क्षेत्रीय महत्त्व तिथली प्राचीन विद्या लोकसंगीत नृत्य हिमालयाच्या पर्वत रांगातील वन्य जीवन आदी विविध विषयांवर चर्चा होणार असून त्याच यु ट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रसारण केल जाणार आहे